प्णे शहरात उदयापासून पाच दिवसांची सौम्य टाळेबंदी असणार आहे यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची द्काने सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास म्भा देण्यात आली आहे फक्त उदया द्रकानांची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी सहा अशी वाढव्न देण्यात आली आहे यामध्ये जीवनावश्यक वस्त् आणि मांसाहाराच्या द्कानांचा समावेश आहे महापालिका आय्क्त विक्रम क्मार यांनी याबाबतचे सुधारीत आदेश पारित केले आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत उद्यापासून टाळेबंदीत शिथिलता दिली जाणार आहे उदया फळे भाजीपाला भूसार या वस्तूंचा प्रवठा करणारी द्काने दिवसभर स्रू राहतील याशिवाय चिकन मटन अंडी यांची द्काने अधिकृत फेरीवाले विक्रेते यांना ही परवानगी देण्यात आली आहे

बारामतीमध्ये टाळेबंदीम्ळं सर्व प्रकारची द्काने बंद असली तरी उद्या आणि सोमवारी मटण चिकन अंडी आणि मासे यांची घरपोच सेवा देण्यास मान्यता देण्यात आली आहे मात्र मद्य विक्रीला परवानगी नसल्याचं बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे

ही सेवा नागरिकांना फोनवरून तसेच वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन चॅटिंगच्या स्वरुपात मराठी इंग्लिश आणि हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे

मास्क परिधान करून आणि इतर सर्व नियमांची यावेळी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली

सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्याचा पुरस्कार लेफ्ट्नंट भारत कांडपाल यांना देण्यात आला प्ण्यातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं आज आयोजित वेबिनारमध्ये मालक आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले

भविष्य निर्वाह निधी आय्क्त अतूल कोतकर यांनी या वेबीनारमध्ये मार्गदर्शन केले कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मियांनी बकरी ईद साधेपणानं साजरी करावी तसंच यानिमितानं आयोजित रक्तदान शिबिरात सामाजिक बांधिलकी म्हणून सहभागी व्हावे असं आवाहन म्स्लिम सत्यशोधक मंडळानं केलं आहे मंडळाचे अध्यक्ष डॉ शामसुद्दीन तांबोळी यांनी या निमित्तानं प्लाझ्मा दान करण्याचंही आवाहन केलं आहे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्ण्यतिथीनिमित्त प्ण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबागेसमोरील बिबवेवाडी येरवडा येथील प्तळ्यास तसेच महापालिका भवन इथल्या तैलचित्रास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले आंबेगाव ताल्क्यातील अवसरी ब्द्रक येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतीशील शेतकरी बबन दाजी हिंगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

प्णे आणि परिसरात उदया आकाश साधारण ढगाळ राहन पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत तर हा होता आजचा प्णे वृतांत